पंतप्रधान देशातील प्रत्येक गावाला शहराप्रमाणेच सुविधा मिळाव्यात यासाठी आपलं सरकार प्रथम पासूनच प्रयत्नशील असून पायाभूत स्विधा निर्मितीसाठी सातत्यानं मोठी तरतूद करण्यात येत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ज्या देशातील लहान मोठ्या गावांमध्ये पायाभूत स्विधांचा विकास झालेला असतो तोच देश खऱ्या अर्थानं प्रगती करतो हेच इतिहासातून वारंवार दिसून आलं आहे म्हणूनच विविध प्रकल्पांद्वारे रस्ते महामार्ग इंटरनेट स्विधा यांदवारे गावं जोडण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं जात असल्याचं मोदी यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्ख्यमंत्री नितीशक्मार यामध्ये सहभागी झाले होते

त्यामध्ये मोदी यांनी हे प्रतिपादन केलं या महामार्गांम्ळे रस्ते वाहत्क आणि मालवाहत्कीची स्विधामध्ये स्धारणा होईल या कार्यक्रमात तीन मोठ्या प्लांच उदघाटन आणि ऑपटीकल फायबर इंटरनेट सेवेचही उद्घाटन करण्यात आलं

कोरोना विदर्भ विदर्भात कोरोंना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे बरे होणाऱ्या रुग्णांचा प्रमाण देखील समाधान कारक आहे

नागपूर शहरांमध्ये म्ंबईपेक्षा पेक्षा सर्वात जास्त टेस्टिंग चालू आहेत

एकच जंबो कोविड सेंटर करण्यापेक्षा छोटे छोटे सेंटर यशस्वी ठरू शकतात असं देवेंद्र फडणवीस यांनी आज आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान नागप्रात सांगितलं शासकीय रुग्णालयांची संख्या वाढवावी अशी सूचना त्यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकी दरम्यान केली

जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी खाजगी रूग्णालयांना मंजूरी दिल्यामूळे कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या उपचारासाठी अतिरिक्त स्विधा निर्माण झाल्या आहेत

गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली माझे कुट्रंब माझी जबाबदारी ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दीपकक्मार मीना यांनी आज दिले

वेंकय्या नायडू यांनी कारवाईचा बडगा उगारत त्यांना एक आठवड्यासाठी निलंबित केलं त्यापूर्वी प्रथम नायडू यांनी आज सकाळी विरोधकांनी उपसभापती हरिवंश यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल करण्यासाठी दिलेली नोटीस त्यासाठीची योग्य प्रक्रिया पद्धती अवलंबिली गेली नसल्याचं कारण देत फेटाळली त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं या निलंबित सदस्यांमध्ये के

रागेश डेरेक ओब्रायन संजय सिंग सैय्यद नझीर हसेन राजीव सताव रिप्ण बोरा इल्माराम करीम आणि डोला सेन यांचा समावेश आहे

राज्यसभेच्या इतिहासातील हा अत्यंत काळा दिवस होता असं सांगत नायडू यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली

रेमडेसीविर कोविड विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीविर या औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात या औषधाचा मोठ्या प्रमाणावर त्टवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते

स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सोयी सुविधा सोबत सुरक्षेचा आढावा घेत सीएमआरएस पथकाने समाधान व्यक्त केले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

मंजूर झालेल्या विधेयकाम्ळे कृषीमालावर आणि त्याच्या किमतीवर शेतकऱ्यांच्याच नियंत्रण राहणार असून शेतकरी आणि बाजार यांच्यामध्ये मध्यस्थांची गरज राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागप्रात आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान आज केलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग दवारे शेतक यांच्या कृषिमालाची सांगड ही म्ल्य साखळी सोबत घातली जाईल ज्याम्ळे मोठमोठ्या कृषी कंपन्यांना अशा लहान शेतकऱ्यांचा माल खरेदी करता येईल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना आपणच उत्पादित केलेल्या कृषीमालावर दोन ते आठ टक्के अधिभार द्यावा लागतो याकडे त्यांनी लक्ष वेधले

यामुळे काँग्रेसचे शेतकरी विरोधी चेहरा उघडा झाला असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं पिकांच्या आधारभूत किमतीविषयी अर्थात एम एस पी संदर्भात जो गैरसमज पसरविला जात आहे त्यासंदर्भात पंतप्रधानांनी एम एस पी ची व्यवस्था ही चालूच राहणार असल्याचे ठामपणे सांगितल असल्याच फडणवीस यांनी यावेळी नम्द केले

त्यांचे शौर्य स्मरणात राहण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून गडचिरोली इथं शौर्य स्थळ या वास्तूची निर्मिती करण्यात आली या वास्तूचे लोकार्पण आज शहीद जवानांच्या क्ट्बीयांच्या हस्ते आणि पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या प्रम्ख उपस्थितीत पार पडले हे शौर्य स्थळ जवानांना नक्षलविरोधी लढ्यासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं बलकवडे यांनी यावेळी सांगितलं

कोरोना संसर्गाचं निदान झाल्यानंतर त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तिथेच उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं

त्याच बरोबर महात्मा ज्योतीराव फ्ले यांच्या चरित्राचा त्यांचा मोठा अभ्यास होता महात्मा फुले यांचे चरित्र व्याख्याते अशी त्यांची ओळख होती माळी आवाज या संस्थेचे ते संस्थापक होते अत्यंत मनमिळाऊ आणि दिलख्लास स्वभावाम्ळे आकाशवाणीमध्ये ते लोकप्रिय होते त्यांच्या निधनाबद्दल आकाशवाणीच्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे पोलीस कोविड हॉस्पिटल नागपूर पोलिस आय्क्तालयात अंतर्गत काटोल रोड वरील पोलिस म्ख्यालयात पोलीस कोविड हॉस्पिटलचे उदघाटन राज्याचे गृहमंत्री अनिल देशम्ख आणि नागपूरचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले या रुग्णालयाम्ळे फ्रंटवर सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल असा विश्वास नागप्रचे पोलीस आय्क्त डॉ अमितेश क्मार यांनी व्यक्त केला याबद्दल अधिक माहिती देत आहेत डॉ